रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात नवव्या स्थानावर आहे

दरम्यान मुंबईतल्याच धारावी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे

नांदेड जिल्ह्यात आज अणखीन पाच नवे कोरोनाबाधीत रूग्ण आढळले यात नांदेड शहरातले तीन रूग्ण आहेत तर दोन रूग्ण हे हिंगोली जिल्हयातून तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आलेले आहेत

काल एका रुग्णाला तो कोरोनामुक्त झाल्यानं रुग्णालयातून घरी सोडलं

तिथे काल आणखी पाच नवे कोरोनाबाधित रुग्णही आढळले यात मंठा परतूर आणि नूतनवाडीच्या प्रत्येकी एका रुग्णाचा तर संशियीत म्हणून आधीपासून रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांचा समावेश आहे

बीड जिल्ह्यात काल पाच जणांचे कोरोना अहवाल पॅझीटीव्ह आले

वध्यात काल दोन नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले अकोल्यात एका महिलेला कोरनाची लागण झाल्याचं काल स्पष्ट झालं

वाशिम जिल्ह्यातल्या एका कोरोनाबाधिताचा आज पहाटे मृत्यू झाला हा रुग्ण मंगरूळपीर तालुक्यातल्या कवठळ गावातला आहे

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा आज सकाळी मृत्यू झाला तपासणीत ती कोरोना बाधित आढळली होती या महिलेची दोन्ही बाळं सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे

प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असं आवाहन भारतीय रेल्वेनं केलं आहे

मुंबईत विविध भागात राहणाऱ्या मजूरांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमानं पोलिसांच्या मागणीनुसार बस गाड्यांची व्यवस्था केली आहे त्यांना तिकीट भाड बेस्ट उपक्रमाच्या नियमित बस मार्गानुसारच प्रवासाच्या अंतराप्रमाणे आकारल जातं मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून तिकीट भाडं आकारण बंद केलं असून मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क होणार आहे तसा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याबाबत सर्व राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी भारतीय अन्न महामंडळाला दिले आहेत महामंडळाच्या परिक्षेत्रिय कार्यकारी संचालक आणि क्षेत्रिय महाव्यवस्थापक यांच्याशी वितरण आणि खरेदी याबाबत पासवान यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेतला देशाच्या विविध भागात शेतीवर सध्या टोळधाडीचं आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढं मोठं संकट निर्माण झालं आहे राजस्थान गुजरात पंजाब आणि मध्यप्रदेश या राज्यांमधे उभ्या पिकावर मोठी टोळधाड आली आहे मध्य प्रदेशातून या टोळधाडीनं विदर्भात प्रवेश केला असून नागप्र गोंदिया भंडारा अमरावती या जिल्हयांमधे अनेक ठिकाणी तिनं पिकांवर हल्ले केले आहेत ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशक फवारणी करुन ही टोळधाड नियंत्रणात आणू असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल अमरावती इथं सांगितलं विविध ठिकाणी किटकनाशक फवारणी करुन ही टोळधाड पन्नास टक्के नष्ट करण्यात यश आलं आहे मात्र उर्वरित टोळधाडीचा नायनाट करण्यासाठी अग्नीशमन बंब आणि ड्रोनचा वापर केला जाईल असं भुसे यांनी सांगितलं या टोळधाडीमुळे संत्री आंबे आणि विदर्भातल्या इतर फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं आहे मध्य प्रदेशातून विदर्भात आलेल्या टोळधाडीचा सामना करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं विविध उपाय सुचवले आहेत शेतात लहान खड्डे तयार करणं टोळांची अंडी नष्ट करणं कड्निंबाच्या तेलाची फवारणी करणं इत्यादी उपायांचा त्यात समावेश आहे टोळांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या लगेच उडू शकत नाहीत त्यांना तेव्हाच खड्डयात जेरबंद करणं शक्य आहे अन्यथा झूंडीनं उडणारे टोळ काही वेळातच उभी पिकं फस्त करु शकतात असं विद्यापीठानं म्हटलं आहे लातूर जिल्ह्यातलं वन क्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा तसंच वृक्षलागवड ही लोक चळवळ व्हावी असं प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे

यासंबधीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी विभागीय वन अधिकारी उस्मानाबाद मछिद्रं गायकर सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी प्रियंका गंगावणेउपस्थित होते करोनाच्या युद्वात जनता आणि सामाजिक संस्थाचा सहभाग असावा या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या वाहनांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आम्ही गिरगावकर टीम आणि द हाऊस ऑफ मोटो ह्यानी एकत्रितपणे जबाबदारी स्विकारली असून त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या वाहनाचं निर्जन्त्किकरण करत या कार्याचा शुभारंभ केला मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी यूनिसेफनं माजी जगत सुंदरी मानृषी छिल्लर हिला सदीच्छादूत म्हणून नेमलं आहे मुलींसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता सुविधा निर्माण करणं आणि स्वच्छता विषयक उत्पादनं त्वरित उपलब्ध होणं यासाठी ती कार्य करेल या गंभीर विषयावर जनजागृती करणे महत्त्वाचं आहेअसं मानृषीनं यानिमित्तानं सांगितलं ती स्वतः भारतातल्या अनेक राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट शक्ती या प्रकल्पाची प्रवर्तक आहे

ठाणे शहरातल्या अनेक देखण्या इमारतींचं आरेखन करणारे प्रसिद्ध वास्तुस्थापत्य विशारद वसंत पानसरे यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं